एम्स टास्क फोर्स लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण वाढत असल्याचे निदर्शनास येत असून तिस या लाटेमध्ये म्लांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागप्रसह विभागीय स्तरावरील उपचाराचा प्रोटोकॉल तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनासाठी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे लहान म्लांची काळजी व उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असल्याची माहिती विभागीय आय्क्त डॉ

तिस या लाटेमध्ये लहान म्लांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण आढळून आल्यास त्यावर तात्काळ उपचार करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यपद्धती निश्चित करणे खासगी व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांना प्रशिक्षण व प्रभावी उपचारासाठी निश्चित मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे

विनिता जैन डॉ उदय बोधनकर डॉ देवप्जारी डॉ

दिप्ती जैन एम्सच्या डॉ

गेल्या महिन्यात दोन ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्या महाराष्ट्रात आल्या होत्या

यावेळी अतिरिक्त आय्क्त जलज शर्मा उपस्थित होते

या संकट काळात प्रशासनादवारे आवश्यक ते प्रयत्न नक्कीच करण्यात येत आहे परंतू वाढत्या रुग्ण संखेम्ळे त्यांनाही अनेक अडचणी येत आहे

आपण स्द्धा अश्याच संकल्पाने सहभागी व्हा आणि प्रशासनाला मदत करा कारण ही लढाई नुसतीच प्रशासनाची नाही तर आपणा सर्वांची आहे आय्ष मंत्रालय कोरोनाच्या द्रसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आयुष मंत्रालयाने एक देशव्यापी उपक्रम हाती घेतला आहे

या औषधांची परिणामकारकता वैद्यकीय चाचण्यांमधून सिद्ध झाली आहे य्वा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री आणि अतिरिक्त पदभार आय्ष मंत्री किरण रिजिजू यांनी आज या उपक्रमाचं उद्घाटन केलं

तसेच कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत राज्य सरकार करत असलेल्या कामगिरीचं कौतूक केले महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या नियोजनाची माहिती म्ख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना यावेळी दिली प्रधानमंत्री आणि केंद्र सरकार कोरोना लढ्यात महाराष्ट्राला स्रुवातीपासून मार्गदर्शन करत आहेत त्याचा राज्याला चांगला उपयोग होत आहे

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणारे सफाई कर्मचारी नर्सेस पॅरामेडिकल फोर्स यांना मेडिक्लेमची सुविधा मिळावी यासाठी इन्श्रन्स कंपन्याच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली आणि तत्काळ प्रक्रिया स्रू करण्याचे निर्देश दिले

अश्यातच जगावर आणि देशावर आलेला संकट हा देवीच्या प्रकोपाने झालेला आहेत

वर्धा ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असल्यामुळे ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच पिक पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करावे

ही वृक्षतोड द्र्दैवी असून याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची विनंती स्थानिक नागरिकांनी केल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे

या माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिव्हीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेण्यात आले मराठा आरक्षण मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे ते आज मुंबईच्या सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर बोलत होते पुढील रणनीतीबाबत मंत्रिगटाची चर्चा स्रू असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांनाही यासंदर्भात पत्र लिहिणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रशासकीय पदांच्या प्रलंबित नियुक्तांबाबत प्रत्येक विभागाच्या सचिवांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले